त्यामुळे नाशिक शहरात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या आठ झाली आहे

सदर व्यक्तीला मधुमेह होता

रत्नागिरीच्या जिल्ह्यात काल रात्री उशिरा मिळालेल्या अहवालांनुसार रत्नागिरीत सहा आणि संगमेक्षर तालुक्यात दोन असे आठ करोनाबाधित आढळले आहेत

या व्यक्ती भडगाव तालुक्यातल्या आहेत

मंगळवारी दिवसभरात एकूण आठ रूग्ण वाढले आहे

यामुळे बाधितांची संख्या एक हजार तीनशे साठ त्रेकी झाली असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे बुलडाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यात निमखेड धिला एक प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचं आढळून आलं आहे हा कर्मचारी मुंबईहून परत येताना लातूर थिल्या सहकाऱ्याच्या संपर्कात आला होता या सहकाऱ्याचा कोरोनाअहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्यानतर या पोलिस कर्मचारी स्वत शेतातच विलगीकरणात राहिला होता आरोग्य विभागाला याची माहिती मिळताच त्याला जिल्ह्यातल्या कोवीड सुश्रूषा केंद्रात दाखल केलं असून त्याच्या संपर्कातल्या सहा जणांच्या लाळेचे नमूने तपासणीसाठी पाठवले आहेत सांगली जिल्ह्यात आज आणखी चार कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत हे रुग्ण खानापूर शिराळा कडेगाव आणि कवठे महांकाळ या तालुक्यातील असून जिल्ह्यातली कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ब्याण्णव झाली आहे धुळे जिल्ह्यात तीन रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडलं यात शिरपूर तालुक्यातले दोन तर धुळे शहरातल्या एका रुग्णाचा समावेश आहे

गर्भवती महिला प्रसृती झालेल्या माता नवजात बाळ आणि पौगंडावस्थेतील आरोग्याशी संबंधित मूलभूत सेवा अशा सेवा पुरवण्यासाठी कोविड चाचणी करणे अनिवार्य नाहीअसं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज स्पष्ट केलं

तथापि आईने फेस मास्क लावावा आणि मुलाला स्तनपान करण्यापूर्वी हात स्वच्छता करावे मुंबई पुणे पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचा समाज माध्यमांवरून व्हायरल झालेला संदेश आणि बातमी खोडसाळपणे पसरवण्यात येत आहे नागरिकांनी अशा खोट्या संदेशावर विक्वास न ठेवण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबर सेलने केले आहे

दरम्यान मुंबई पुण्यात लष्कर तैनात करण्यात येणार असल्याचं वृत्त खोटं असल्याचंही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे अशी अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा शिवाही त्यांनी दिला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातली सर्व नोंदणीकृत खासगी रुग्णालयं वैद्यकीय व्यावसायिक औषधाची दुकानं आणि आरोग्य विषयक आस्थापना सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत कोविड व्यतिरिक्त अन्य आजारावर उपचार मिळण्यात अडचण येऊ नये यासाठी जिल्ह्यातल्या आरोग्य विषयक सेवांची देखरेख करण्यासाठी पाच सदस्यीय पथक नियुक्त करण्यात आलं आहे

मुंबईत काल रात्री उशिरा स्थलांतरित मजुरांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसंच लोकमान्य टिळक टर्मिनसवर मोठी गर्दी केली हजारो कामगार कृटुंबांसह जमा झाल्यानं पोलिसांची तारांबळ उडाली

जिन उपलब्ध नसल्यानं प्रवासी भरलेल्या काही गाड्या तीन तासापेक्षा अधिक वेळ स्थानकावर थांबून राहिल्या होत्या असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

अन्य जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या प्रवाशांना संबंधित जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयानं केली आहे

शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी व शिक्षक तसेच अन्य कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्याचे तसेच शाळेत हात ध्यण्यासाठी जंतूनाशक व स्वच्छतेच्या तर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी शिक्षण विभागाला दिले शालेय शिक्षण विभाग आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्वारे आढावा घेतला यापुढील काळात ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय सुद्धा मोठ्या प्रमाणावर परिणामकारकरित्या उपयोगात आणावेत शालेय अभ्यासक्रम छोटा करण्याबाबत नियोजन करावे तसंच संपूर्ण साक्षरतेचा विचार ही संकल्पना घेऊन आता आपण पुढे जाऊ असं ही ते म्हणाले शिक्षणासाठी मोबाईल कंपन्यांचेही सहकार्य घेण्यात यावे कि जेणेकरून विद्यार्थ्यांना टॅब आणि स्टोरेज कार्डच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा पर्यायही उपलब्ध होईल असा प्रस्ताव हि त्यांनी मांडला शाळा आणि शाळा व्यवस्थापन समितीला याबाबत मार्गदर्शक सूचना द्या असं त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं ऑनला जे शिक्षणासाठी पायलट प्रोजेक्ट हाती घेऊन यानिमित्ताने ऑनला जे नेटवर्कही बळकट करून घ्यावे यासंदर्भात लोकप्रतिनिधी व शिक्षण क्षेत्रातील सर्वांशी समन्वय राखावा सर्वांची मते विचारात घ्यावीत टीव्ही चॅनल्सचा सुद्धा यासाठी उपयोग करून घ्यावा अशा सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना शाळा सुरू करण्याची परवानगी दिली असल्याचे वृत्त फेटाळले आहे असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले देशभरात अजूनही सर्व शैक्षणिक संस्था उघडण्यास मनाई आहे पत्र सूचना कार्यालयाने ह्या बातमीची शहानिशा करून हि माहिती दिली आहे अमरावती विभागातल्या पाच जिल्ह्यांमधल्या बालभारती कार्यालयात आज पाठ्यपुस्तकांची पहिली खेप रवाना झाली

अमरावती जिल्ह्यातल्या वरुड मोर्शी मेळघाट या भागात मध्यप्रदेशच्या सीमेवरून आलेल्या टोळधाडीमुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे या टोळधाडीनं संत्री मका आणि भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे स्वस्त धान्य दुकानातून तसंच विलगीकरण केंद्रातून वितरित होणाऱ्या धान्याच्या गुणवत्तेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची सूचना केंद्रीय अन्न आणि ग्राहक कल्याणमंत्री रामविलास पासवान यांनी केली आहे स्वस्त खराब प्रतीचं धान्य वितरित होत असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर पासवान यांनी हे निर्देश दिले केंद्र सरकारकडून राज्यांना पाठवल्या जाणान्या धान्याच्या गृणवत्तेशी काहीही तडजोड केली जात नसल्याचं पासवान यांनी सांगितलं बुलडाणा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या अपघातात एक महिला आणि तिच्या मुलाचा मृत्यू झाला खामगाव तालुक्यात उमरा फाट्यानजीक दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या या अपघातात मृत महिलेचा पती जखमी झाला आहे

आपत्ती व्यवस्थापन मदत व प्नर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज एका ट्विट द्वारे हि माहिती दिली अमरावती जिल्ह्यातून राज्याच्या अन्य भागात मालवाहतूक सुरु होणार असून परिवहन विभाग आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे अमरावती जिल्ह्यातल्या बस स्थानकावर मालवाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून यासाठी अमरावतीच्या विभागीय भांडार अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून निय्क्ती करण्यात आली आहे परिवहन महामंडळाची माल वाहतूक सेवा अत्यंत माफक दरात आणि सुरक्षित असून जिल्ह्यातले व्यापारी शेतकरी आणि अन्य व्यावसायिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन परिवहन मंडळानं केलं आहे

या नुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीय स्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या असून या समित्यांकडे जिल्हा समितीच्या निर्णयांना आव्हान देता येईल जिल्हा स्तरीय समिती कडून वैयक्तिक तसंच सामुदायिक वनहक्कांचे दावे मोठ्या प्रमाणात नामंजूर करण्यात येत असल्याचं निदर्शनास आलं होतं तसंच जिल्हा समितीच्या निर्णयाविरुद्ध दाद मागण्याची तरतूद या कायद्यात नव्हती या अधिसूचनामुळे आदिवासींना दिलासा मिळणार आहे